भारत ही जगातली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे

आज जागतिक जलदिन सर्वत्र पाळला जात आहे

नेपाळ इथं झालेल्या महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय चमुला अजिंक्यपद भारत ही जगातील वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे भारतानं गेल्या पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्या असून वेगानं पुढं जाण्यासाठी अधिक सुधारणांची गरज असल्याचंही नाणेनिधीनं म्हटलं आहे भारतीय अभिव्यवस्थेची वाढ ही गेल्या पाच वर्षात सात टक्के असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संवाद संचालक जेरी रईस यांनी काल वॉशिंग्टन इथं पत्रकार परिषदेत सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अधिक तपशिल वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकच्या आगामी सर्वेक्षण अहवालात नमूद केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल पहिली उमेदवारी यादी जाहीर केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातूनच यावेळीही निवडणूक लढवणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधीनगरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग लखनौमधून नितीन गडकरी नागपूरातून तर कर्नल राज्यवर्धन राठोड जयपूर ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढवतील राज्यात वध्यामधून रामदास तडस चंद्रपूर हंसराज अहिर गडचिरोली अशोक नेते अकोला संजय धोत्रे नंदूरबार हिना गावित धुळे सुभाष भामरे रावेर रक्षा खडसे जालना रावसाहेब दानवे पाटील उत्तर मुंबई गोपाल शेट्टी आणि सांगली मतदारसंघातून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे येत्या लोकसभा ानवडणुकांसाठां राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान कद्वे वाढलां आहेत सध्या मतदारांची नाव नोंदणी सुरु असल्यानं मतदान कद्र वाढण्याची शक्यता आहे

मतदारांची नांदणी सुरु असल्यानं या मतदार कद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे

या सभेमध्ये सधनव्यक्ती शिक्षक बीएलओ तलाठो ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकादवारे दिव्यांग मतदारांचं समुपदेशन करण्यात येणार आहे सोबतच ईव्हांएम व्हाव्हापॅट यंत्र हाताळण्याचं प्राशक्षण सुध्दा देण्यात येणार आहे

अंध मतदारासाठां बेल ालपीतील नम्ना मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

अंध मतदारांना मतदानाच्या वेळी आपल्या सोबत सोबती नेता येईल सोबत्यांचे घोषणापत्र भरुन दयावं लागणार आहे वाचा दोष आर्माण कणदोष असलेल्या मतदारांना त्यांना समजेल अशा भाषेत र्निवडणूकोत मतदान करण्याबाबत मार्ाहती समजून देण्यात येणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या नामांकनपत्र दाखल करण्यास हळूहळू वेग येत असून आज वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला तसंच काँग्रेसच्या चारूलता टोकस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याव्यतिरिक्त आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण गाढवे रामेश्वर बालपांडे अरविंद लिल्लारे आणि भास्कर नेवारे या अपक्ष उमेदवारांनीसुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल केले वर्धा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे आमच्या वर्धा इथल्या प्रतिनिधीनी कळवलं आहे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून आज आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये संदीप देवकते रसिद खान हमिद खान संतोष जाधव अनिल राठोड शेख जावेद शेख मुश्ताक आणि शेहजाद समीउल्ला खान या अपक्ष उमेदवारांसोबत राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुरूषोत्तम भजगवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला चंद्रपूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे राजेंद्र महाडोळे यांनी तर अकोला मतदारसंघातून प्रवीण कौरपुरीया या अपक्ष उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले बुलढाणा जिल्ह्यातील याच पक्षाचे बळीराम सिरस्कर यांनी अर्ज दाखल केल्याचं आमच्या बुलढाण्याच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे तर अमरावती मतदारसंघातून राहुल मोहोड या उमेदवारानं अर्ज दाखल केला नागपूर लोकसभा मतदारसंघातून आज नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये मनोज बावने प्रभाकर सातपैसे एड विजया बागडे रूबेन डॅमोनिक फ्रान्सिस कार्तिक डोके वनिता राऊत खूशबू बेलेकर योगेश ठाकरे आणि बद्दजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे सुरेश माने यांचा समावेश आहे तर रामटेक मतदारसंघातून बंडू मेश्राम भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी तर चंद्रभान रामटेके जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलं आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून आज चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये नाव्हे कारू नागोजी वंचित बहुजन आघाडी डॉ प्रकाश मालगावे देविदास लांजेवार विदर्भ राज्य आंदोलन समिती तारिका नेपाले पिपल्स पार्टी ऑफ डेमोक्रेटिक यांचा समावेश आहे

बारामुल्ला बांदीपोरा आणि शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलानं ही कारवाई हाती घेतली होती या दरम्यान सात सुरक्षा कर्मचारी आणि एक अधिकारी देखिल जखमी झाल्याचं वृत्त आहे बांदीपोरा इथं झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानचा नागरिक असून लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे जागतिक जलदिन आज पाळला जात आहे

पाण्यापासून कुणालाच वंचित राहावं लागू नये ही आजच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जर्लादनाच्या शुभेच्छा देताना सवाना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सहकायाचा सवानी संकल्प करावा असं आवाहन केलं आहे शा लेय र्विद्याथ्याना पाणीबचतीचं महत्त्व सांगावं असंहो नायडू यांनी यासंबंधी केलेल्या ट्वीटम ध्ये म्हटलं आहे दरम्यान राज्यात र्वावध ठोकाणी जल दिनार्नार्नामत्त जलसंपदा र्यवभागातफ तसंच र्वावध बिगरसरकारी संस्थांतर्फे जलजागृतीसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुलढाणा जिल्ह्यात जलजागूती सप्ताह पाळण्यात आला यावेळी बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जलप्रतिज्ञा रांगोळी स्पर्धा वॉटर रन रॅली इत्यार्दीचं आयोजन करण्यात आलं यावेळी जलजागृती ही एका सप्ताहापूर्ती मर्यादित न ठेवता ती संस्कार बनली पाहिजे अशी अपेक्षा बुलढाणा जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी व्यक्त केली नागपुरात देखिल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जलजागृतीचा संदेश देण्यात आला नागपुरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय भारतीय विद्याकेंद्रातर्फे ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक अशोक अकलुसकर यांचा ब्रुकताच पाणी आणि संस्कृत या विषयावर व्याख्यान आणि महामहोपाध्याय या उपाधीनं विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी होते अकल्रसकर यांच्या संस्कृत क्षेत्रातील प्रसंशनिया योगदानासाठी त्यांना विश्वसंस्कृत पुरस्कारानं देखिल गौरविण्यात आलं आहे वनराई प्रतिष्ठान राज्य वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटना आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दिवंगत उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन प्ररस्कार न्रकताच नागप्रर इथं प्रदान करण्यात आला चंद्रपूर इथल्या वनांच्या संदर्भात विशेषकरून बांबूच्या संदर्भात महत्वाचं काम करणारे मनोहर सप्रे यांना प्रदान करण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक सुरेश द्वादशीवार नागपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुरेश शेलार प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूरचे नितीन काकोडकर आणि प्रकाश ठोसर याप्रसंगी उपस्थित होते

शिवसेना पक्षातर्फे आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली विदर्भाच्या मतदारसंघांपैकी ब्रुलढाण्यातून प्रतापराव जाधव रामटेकमधून क्रपाल तुमाने अमरावतीमधून आनंदराव अडसूळ तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठां महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे नाथ महाराजांच्या गावातल्या र्मादरातला प्र्रासद्ध रांजण भरण्याला आजपासून प्रारंभ होतो